कृषी मुख्यमंत्री भारतासारखी कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केलं कृषी बाजारपेठ क्षेत्रामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांबाबत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच कृषीमंत्र्यांसमवेत द्रदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा केली या बैठकीत मुख्य मंत्री आणि कृषी मंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी केंद्र शासनाने आणलेल्या नवीन अध्यादेशाचं स्वागत करून कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास मदत होईल असं ठाकरे म्हणाले

हे दोन्ही पर्याय राज्यांसमोर ठेवण्यात आले आहेत जेणेकरून राज्यांना कर्ज मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असंही सीतारामन यांनी सांगितलं हे दोन पर्याय केवळ याच वर्षाप्रते उपलब्ध असतील असंही त्यांनी नमूद केलं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते यावेळी पवार यांनी राज्याची भूमिका मांडली राज्यांपेक्षा कमी व्याजदरानं कर्ज मिळणं शक्य असल्यानं केंद्रानंच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली

कोविड कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर एक टक्क्याच्या खाली आणावा यासाठी पुढाकार घेऊन त्या दिशेनं पावलं उचलावीत असा सल्ला केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक तेलंगणसह काही राज्य आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या कोविडबाबतच्या स्थितीचा कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी काल आढावा घेतला त्यावेळी हा सल्ला देण्यात आला

या राज्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपययोजना कराव्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घ्यावा आणि उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा असंही यावेळी सांगण्यात आलं

घरोघरी काल गौरी आणि गणपतींचं विसर्जन करण्यात आलं यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी विसर्जन हौदांची व्यवस्था केली आहे

याचाच एक भाग म्हणून रेल्वे ने मालागड्या मधन् चार चाकी वहांनाची वाहतूक सुरु केली आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पहिल्यांदाच चारचाकी वाहन रेल्वेच्या माध्यमातून बांगला देशाला पाठवण्यात आली आहेत ऐक्या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधि कडून

चिंचवड रेल्वे स्थानकातून ही वाहन बांग्लादेशच्या बेनोपेल इथं मालगाडीतून रवाना झाली

या आधी रेल्वेने वाहन कंपन्याशि समन्वय साधून देशाच्या काही भागात चारचाकी वाहनांची वाहतूक सुरु केली आहे यासाठी नवीन रेक पण तयार करण्यात आले आहेत

महाराष्ट्रात पूणे मुंबई नागपूर नाशिक औरंगाबाद या ठिकाणी वाहन कारखाने आहेत या शहरांतून रेल्वेच्या माद्यमातून देशाच्या इतर भागात वाहनांची वाहतूक करण शक्य होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे क्शल विणकाम औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी पडून असलेल्या यंत्रमागांचा वापर करून आपल्या कुशल विणकामाचा प्रत्यय तर दिलाच शिवाय आपल्या रोजगाराची सोयही केली कशी ते ऐक्या या वृत्तांतामधून एक धागा सुखाचा शंभर धागे द्ःखाचे असं माणसाच्या आयुष्याचं वर्णन केलं जातं कधीतरी कोणत्या ना कोणत्या कारणानं तुटलेले उसवलेले या वस्त्राचे धागे आपल्या कामाद्वारे पुन्हा सांधून नव्यानं विणून त्याला नवं रूप देण्याचा प्रयत्न केलाय औरंगाबाद कारागृहातील बंदीजनांनी औरंगाबादच्या हर्सूल भागातील मध्यवर्ती कारागृहामधील या बंदीजनांनी वस्त्रनिर्मितीच्या प्रकल्पाला हातभार लावत तब्बल दोन हजार सुती साड्या तयार केल्या आहेत

कारागृहात अनेक वर्ष पडून असलेले पाच सहा यंत्रमाग त्यासाठी उपयोगात आणले गेले यापूर्वी शर्ट पँट मास्क बनविणारे कैदी आता साड्यांची निर्मिती करतानाच आपली रोजीरोटीही कमवीत आहेत कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर त्यांच्या विक्रीची व्यवस्थाही केली जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महाळंक पुणे राज्यपाल उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईत राजभवन इथं भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींबाबत सादरीकरण केलं राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करत असलेल्या कृती आराखड्याबद्दल राज्यपालांना माहिती देण्यात आली यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षण नोंदवत उपयुक्त सूचना केल्या धान खरेदी भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यात धान खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावंअसे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिले

यासंदर्भात मुंबईत काल एक उच्चस्तरीय बैठक झाली त्यावेळी पटोले बोलत होते या बैठकीला भंडारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री मंत्री डॉ विश्वजित कदम यांच्यसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

नितीन राऊत यांनी काल दिली

पाशा पटेल सोयाबीन सर्व प्रकारच्या डाळी मका आणि गहू भारतात आयात करण्यासाठी निर्यातदार देशाला आता ते नॉन जीएमओ अर्थात जनुकीयरीत्या सुधारित नसल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे या वस्तू जीएम प्रकारातील असतील तर त्यांना परवानगी दिली जाणार नाही यामुळे भारतीय उत्पादनांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या पदरात अधिक मोबदला पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी लातूर इथं बोलताना दिली

ज्या वस्तूंसाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे त्यात केशर रेपसीड कॅनोला या तेलबिया तांदृळ तसंच भाज्या आणि फळांचाही समावेश आहे

गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात दोलंदा गावानजीकच्या जंगलात पोलिसांबरोबर परवा झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या महिला नक्षलीची ओळख पटली आहे इंदिरा उर्फ मेस्सी सैनू कोरामी असं या नक्षलीचे नाव असून ती चातगाव दलमची सदस्य होती

काल दुपारी ही घटना घडली रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात काल गणपतीविसर्जनाच्या वेळी दोघे जण बुडून बेपत्ता झाले आहेत

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार